भ्वनेश्वर इथं आजपासून पुरुषांची जागतिक हॉकी करंडक स्पर्धा विधीमंडळ कामकाज मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगानं दाखल केलेल्या अहवालावर सरकारचा कृती अहवाल याच हिवाळी अधिवेशनात मांडला जाईल आणि कायदा केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत सांगितलं मराठा आणि धनगर समाजाला नियमानुसारच आरक्षण दिलं जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले अध्यक्ष महोदय राज्य सरकार या संदर्भात जी काही कार्यवाही करतीये ती पूर्णपणे नियमानं कार्यवाही करतीये

आरक्षणाच्या मुद्यावरून काल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाजात वेळोवेळी व्यत्यय आला हा अहवाल तात्काळ सादर करण्याची मागणी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली

आगामी दोन तीन वर्षात राज्यातील कृषिपंप मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेवर चालविण्यात येतील त्यामुळे शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध होऊ शकणार आहे असं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकळे यांनी काल विधानसभेत सांगितले स्थानिक स्तरावर तातडीच्या प्रसंगी औषधे उपलब्ध व्हावी यासाठी अधिष्ठाता यांना स्थानिक औषध खरेदीचे अधिकार आता प्रति दिन पाच हजार रुपयांवरून एक लाख रुपयेपर्यंत वाढवण्यात आल्याचं वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी विधानपरिषदेत सांगितले

राज्यातील केंद्रीय आश्रमशाळांना अनुदान देण्यासंदर्भातील प्रश्न डिसेंबरअखेरपर्यंत निकाली निघेल असं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधानपरिषदेत सांगितलं

पुणे महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते गोगटे विद्यानिकेतनमधील विद्यार्थ्यांना लसीकरणाचं प्रमाणपत्र देण्यात आलं सरकारी खासगी शाळा अंगणवाडी सरकारी दवाखाने तसंच आरोग्य उपकेंद्रांमध्ये हे लसीकरण करण्यात येणार आहे

या आराखड्याच्याअंतर्गत पुरदर विमान तळासाठी आवश्यक रस्तेही विकसित करण्यात येणार आहेत वाहतूक आराखड्याची अधिक माहिती देताना पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गित्ते म्हणाले

या सीएमपीमध्न भविष्यातले ट्रांन्सपोर्टेशनचे प्रकल्प घेतले जातील ज्यामध्ये रोड नेटवर्क्स लिंक रोडस बीआरटी एलआरटी मेट्रो रिंगरोड हे सर्व तयार आहे आपण हा सीएमपी चांगला राबविला तर पुण्यामध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे ट्राफिकचा त्यातनं मार्ग निघेल आणि भविष्यातल्या लोकसंख्यावाढीचा ट्राफिकवरती विपरीत परिणाम होणार नाही

त्यामुळे कीड बोंड अळी किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे पीक जरी हातचं गेलं तरी विम्याचे दावे निकालात निघून मदत मिळाल्यानं शेतकऱ्यांना उभारी मिळत आहे ऐक्या अमरावतीच्या टीमताला इथल्या या लाभार्थीचा अनुभव

रेल रोको नाशिक राज्य आणि केंद्र सरकारनं हस्तक्षेप करत कांद्याचे भाव स्थिर ठेवावेत तसंच कांद्यासह शेतीमालाला दीडपट हमी भाव मिळावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँप्रेसनं काल नाशिक जिल्ह्यातील लासलगाव रेल्वे स्थानकावर काही काळ रेल्वे वाहतूक रोखून धरली निर्यातमूल्य शून्य असूनही काही दिवसापासून कांद्याच्या दरात रोज घट होत आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत बंद कोल्हापर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापुर जिल्ह्यातील सर्व मराठी अनुदानित विनाअनुदानित शाळांनी काल एक दिवसाचा बंद पुकारला आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला

परस्कार राज्य शासनातर्फे दिला जाणारा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ बासरीवादक पंडित केशव गिंडे यांना जाहीर झाला आहे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी काल मुंबईत याबाबतची घोषणा केली प्रस्कार पुण्यातल्या राधा दामोदर प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा संतकवी दासगणू महाराज पुरस्कार पुण्यातल्या सास्कृतिक वार्तापत्र पाक्षिकाला जाहीर झाला आहे पाच डिसेंबर रोजी पंढरपूर इथ तो प्रदान करण्यात येईल तसंच इयत्ता दहावीच्या परीक्षेत संस्कृत विषयात प्रथम आलेल्या श्रृती कान्हरकर आणि युगंधरा देशमुख या विद्यार्थिनींना पाच हजार रुपयांचं दासगणू महाराज पारितोषिक देखील या वेळी प्रदान करण्यात येईल

हॉकी प्रुषांच्या जागतिक करंडक हॉकी स्पर्धांचा आज ओडीशामध्ये भ्वनेश्वर इथं आरंभ होत आहे

भारताचा पहिला सामना आज संध्याकाळी दक्षिण आफ्रिकेबरोबर आहे

उद्या सकाळपर्यंत हवामानात फारसा बदल संभवत नाही